शीतग्रहासंबंधी दिशानिर्देश जारी केले असल्याचंही आरोग्य सचिवांनी सांगितलं

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी काल राब यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली द्विपक्षीय चर्चेसाठी राब हे भारत भेटीवर आहेत प्रजासत्ताक दिनाला येण्याचे निमंत्रण जॉन्सन यांनी स्वीकारलं असून दोन्ही देशांमधले संबंध यामुळे आणखी वृद्धींगत होतील असं जयशंकर म्हणाले

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली हिवाळ्याच्या प्रारंभी कोविड संसर्गात दिसून आलेली वाढ पाहता हिवाळी अधिवेशन बोलवू नये यावर सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत एकमत झाल्याचं जोशी यांनी सांगितलं येत्या जानेवारी महिन्यात संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात येईल असं जोशी यांनी सांगितलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करून भारत पाक युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केला चार मशाली पंतप्रधानांनी प्रज्वलित केल्या असून त्या देशाच्या कानाकोपऱ्यात फिरवण्यात येणार आहेत तत्पूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रीय समर स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन या युद्धातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं

पुढच्या अधिवेशनात या विधेयकावर चर्चा केली जाणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं

काल रात्री हा अपघत झाला चंद्रपूर मूल मार्ग राष्ट्रीय महामार्गत परिवर्तित होत असल्यानं मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत सध्या हा मार्ग विस्कळीत असून यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे

या मालिकेच्या दसऱ्या टप्प्यातला हा एकोणिसावा भाग आहे

भारतीय वेळेन्सार सकाळी नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल बॉर्डर गावस्कर चषकाचा हा दिवस रात्रीचा सामना ग्रलाबी चेंड्रनं खेळला जाणार आहे